त्यात झारखंड सरकारमधले लुईस मरांडी आणि रणधीर सिंग हे मंत्री झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन काँप्रेस नेते आलमगिर आलम झारखंड विकास मोर्चाचे प्रदीप यादव हे प्रमुख उमेदवार आहेत

ते आज नवी दिल्ली इथं असोचेम या औद्योगिक संघटनेच्या वार्षिक परिषदेत बोलत होते या पाच वर्षात देशानं अशा प्रकारची उद्दिष्ट निश्वित करण्यासाठी आणि ती गाठ्ण्यासाठी स्वतःला मजबूत केलं आहे असं ते म्हणाले हे लक्ष्य गाठण्यासाठी संपूर्ण देशानं एकत्र आलं पाहिजे आणि प्रत्येकानं आपापलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे असंही ते म्हणाले पाच वर्षापूर्वी भारतीय अर्थव्यवस्था घसरत होती मात्र आपल्या सरकारनं त्यात बदल घडवून आणला शिस्त आणि सकारात्मकता आणली असं मोदी यांनी सांगितलं कोणत्याही आव्हानाला सरकार घाबरत नाही असं ते म्हणाले शेतकरी कष्टकरी आणि उद्योग जगतातल्या लोकांचं म्हणणं ऐकून घेणारं सरकार आपल्या देशाला लाभलं आहे असं ते म्हणाले

जुने कच्चे दुवे दूर झाल्यामुळे निर्धास्तपणे निर्णय घेऊन बँकेत गुंतवणूक करावी अशा शब्दात प्रधानमंत्र्यांनी बँकीग आणि उद्योग क्षेत्रातल्या लोकांना आश्वस्त केलं कर प्रणालीत पारदर्शकता कार्यक्षमता आणि उत्तरदायित्व आणण्यासाठी सरकार निःपक्ष करप्रशासन आणण्याच्या प्रयत्नात आहे असंही प्रधानमंत्री म्हणाले रेल्वेला येत्या बारा वर्षात पन्नास लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून संयुक्त उपक्रमांच्या माध्यमातून ही गुंतवणूक उभारली जाईल असं रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं ते आज नवी दिल्ली इथं बातमीदारांशी बोलत होते या गुंतवणुकीच्या माध्यमातून रेल्वेचं आधुनिकीकरण वाहतुकीचा खर्च कमी करणं रेल्वे प्रवास जागतिक दर्जाचा बनवणं आणि रेल्वे वाहतुकीमध्ये मालवाहतुकीचा सहभाग वाढवणं शक्य होईल असं ते म्हणाले बांधकाम व्यवसाय आणि बँकेतर वित्तीय कंपन्यांना कर्जपुरवठा किंवा वित्तपुरवठा करताना धाडसी निर्णय घेता यावे यासाठी सरकार बँकांना पूर्ण पाठिंबा देण्याचा प्रयत्न करेल असं वाणिज्य मंत्री या नात्यानं गोयल यांनी स्पष्ट केलं

यासोबतच देशातल्या तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठीही मंत्रालयानं अनेक उपक्रम हाती घेतले आहेत अशी माहिती आमच्या वार्ताहरांन दिली आहे कौशल्यपूर्ण भारत घडवण्याचं उद्दीष्ट साध्य करण्यासाठी स्कील इंडिया मोहीमेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर गुणवत्तापूर्ण कौशल्य प्रशिक्षण देण्याचं सरकारचं उद्देश आहे भारत चीन सीमा प्रशावर दोन्ही बाजूंच्या विशेष प्रतिनिधींची उद्या नवी दिल्लीत बैठक होणार आहे सीमाप्रशावर दोन्ही देशांमध्ये होणारी ही बाविसावी बैठक असेल भारतीय प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल करतील तर चीनच्या प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व चीनचे परराष्ट्र मंत्री वॅन्ग यी करतील चेन्नईत गेल्या ऑक्टोबरमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष क्षी जीनपिंग यांच्यात झालेल्या दुसऱ्या अनौपचारिक परिषदेनंतर दोन्ही देशांमध्ये होत असलेली विशेष प्रतिनिधींची ही पहिलीच बैठक आहे

न्यायदंडाधिकारी अजय कुमार शर्मा यांनी आज कडक सुरक्षा व्यवस्थेत आरोर्पीना ही शिक्षा सुनावली मोहम्मद सैफ मोहम्मद सरबर आझमी मोहम्मद सलमान आणि सैफु रेहमान यांना या प्रकरणी बुधवारी न्यायालयानं दोषी ठरवलं होतं तर शेहबाज हुसेन या आरोपीला संशयाचा फायदा मिळवून देत न्यायालयानं निर्दोष ठरवलं

येत्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्लीत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञांसह आठवी अर्थसंकल्पपूर्व बैठक घेऊन चर्चा केली

बैठकीत उपस्थित अर्थतज्ज्ञांनी भारताच्या विकासासाठी यावेळी सूचना केल्याचं वित्त मंत्रालयानं म्हटलं आहे पॅरिस करारामध्ये सगळ्यात चांगली कामगिरी भारताचीच झाली असून आपण लवकरात लवकर कमीत कमी कार्बन उत्सर्जनाचं नियोजित उद्दिष्टं साध्य करू असं पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं आहे ते आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते

भारताचं वनक्षेत्र गेल्या पाच वर्षात तेरा हजार चौरस किलोमीटरनं वाढलं आहे अशी माहितीही जावडेकर यांनी दिली उन्नाव बलात्कार आणि अपहरणप्रकरणी भाजपाचा निलंबित आमदार कुलदीप सिंह सेंगर याला दिल्लीच्या न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे

हिंसाचाराचा मार्ग न पत्करता कुठलीही कृती करताना देशाचं हित प्रथम केंद्रस्थानी मानावं अशी विनंती उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी नागरिकांना केली आहे टब्युलन्स अँड ट्रायम्फ द मोदी ईयर्स या राहुल अग्रवाल आणि भारती प्रधान यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या नवी दिल्ली इथं झालेल्या प्रकाशन समारंभात ते आज बोलत होते मतभेद हा लोकशाहीचा मुलभूत गुणधर्म आहे मात्र लोकांनी शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गानं व्यक्त होऊन राज्यघटनेची बूज राखायला हवी असं ते म्हणाले देशाची एकता सुरक्षितता एकात्मता आणि सार्वभौमत्व अत्यंत महत्त्वपूर्ण बाबी आहेत आणि त्या अबाधित राखण्यासाठी लोकांनी विधायक आणि सकारात्मक मार्गांनी आचरण करावं असं त्यांनी सांगितलं देशाची प्रतिमा बिघडेल असं लोकांनी काहीही करू नये असं आवाहनही उपराष्ट्रपतींनी यावेळी केलं आसाममधे आज नलबारी शहरात सत्ताधारी भाजपातर्फे शांतता फेरी काढण्यात आली मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आणि त्यांचे मंत्री मंडळातले सहकारी तसंच भाजपा प्रदेशाध्यक्ष रंजित कुमार दास यांनी यात भाग घेतला राज्यात कायम स्वरुपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी लोकांनी पुढे यावं असं यावेळी बोलताना सोनोवाल म्हणाले त्यापूर्वी गुवाहाटी इथं वार्ताहरांशी बोलताना सोनोवाल म्हणाले की आसाम हा नेहमी आसामी लोकांसाठी राहिल